या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी आज सकाळी बोलवलेल्या तातडीच्या बैठकीत कामगार संघटनांसोबत चर्चा सुरु आहे दरम्यान मुख्यमंत्र्यासोबतही सकाळीचं बैठक होण्याची शक्यता आहे या संपासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयातही सुनावणी होणार असून न्यायालयाकडून संबंधितांना काही निर्देश जारी केले जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या संपात आज कोणताही तोडगा न निघाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे

शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून होणारा लाभ येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणून घेणार आहेत शाश्वत शेतीसाठी पेरणी ते कापणी पर्यंतची सर्व कामं डिजिटली नियंत्रित करणारी एक योजना आणणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत औद्योगिक संघटनांच्या एका कार्यक्रमात बोलत होते राज्य चौथ्या औद्योगिक क्रांतीकडे वाटचाल करत असून कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या पथदर्शी प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं

सर्व समावेशक उद्योग धोरण सुलभ डिजिटल व्यवहार आणि अनुकुल वातावरणामुळे देश विदेशातल्या उद्योजकांनी महाराष्ट्राला पसंती दर्शवल्याचं मुख्यमंत्री म्हणाले केंद्र सरकार लवकरच कृषी निर्यात धोरण जाहीर करेल असं केंद्रीय वाणिज्य उद्योग आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं भारतीय औद्योगिक महासंघाच्या दोन दिवसीय शिखर परिषदेची काल मुंबईत सांगता झाली त्यावेळी ते बोलत होते कृषी उत्पादनांना चांगला भाव मिळावा तसंच फलोत्पादन वृक्षारोपण मत्स्योद्योग दुग्धव्यवसाय या क्षेत्रांना प्रोत्साहन मिळावं यावर भर राहिल त्यादृष्टीनं विशिष्ट उत्पादनं करण्या या जिल्ह्यांचा एक गट करुन त्यांचा विकास केला जाईल असं प्रभू म्हणाले

पुणे इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेच अग्रस्थान महाराष्ट्रानं कायम राखलं आहे

दिल्ली दुस या तर हरीयाणा तिस या स्थानावर आहे बंगळूरु इथं झालेली प्रिमियर बड्मिंटन लीग स्पर्धा बंगळूरु रद्विर्स संघानं जिंकली आहे